भारत आणि खेंड यांच्यात चेन्नई शें सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यावर भारताची पकड कायम

मृतांमध्ये आभोडा गावातल्या एकाच कृट्रंबातल्या अकरा जणांचा समावेश आहे जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे जखमींवर यावल क्विल्या ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत गंभीर जखमींना जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल केलं आहे पोलिसांनी या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे अपघाताला कारणीभूत ट्रकचालक आणि पपईचा व्यापारी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून कारवाई सुरु असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी दुःख व्यक्त केलं आहे जखमींची प्रकृती लवकर सुधारावी अशी प्रार्थना त्यांनी केली आहे

मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी दोन लाख रुपये तातडीची मदत जाहीर केली आहे जखमींच्या उपचाराची खर्वही राज्य सरकार करणार आहे अपघाताचं वृत्त कळताच मुख्यमंत्र्यांनी जळगाव जिल्हा प्रशासनाकडून घटनेची माहिती घेतली तसंच संबंधित अपघातग्रस्तांना सर्व आवश्यक मदत करण्याचे निर्देश दिले राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनीही या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे पाणी पुरवठा आणि स्वच्छतामंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रावेर अभोडे आणि विवरे क्रिं मृतांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं

याविषयी अधिक माहिती देताना पर्यावरण संवर्धन चळवळीतल्या कार्यकर्त्या डॉ अपर्णा कुलकर्णी यांनी आकाशवाणीला सांगितलं

जागतिक बाजारामधले सकारात्मक कल पाहता गुंतवणूकदारांनी खरेदीवर भर दिल्यानं देशांतर्गत बाजारातही आज उत्साह दिसला

माजी न्यायमूर्ती पी बी सावंत यांचं आज सकाळी पुण्यात निधन झालं

गेल्या एक महिन्यापासून ते आजारी होते त्यांच्या पार्थिवावर उद्या प्रण्यात बाणेर श्रि अंत्यसंस्कार होणार आहेत

उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून अनेक महत्त्वपूर्ण निकाल त्यांनी आपल्या कारकिर्दीत दिले

त्यानंतर जागतिक वृत्तपत्र परीषदेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काही काळ काम केलं राजकीय आणि सामाजिक कार्यातही न्यायमूर्ती सावंत आघाडीवर होते देश बचाव आघाडी आणि लोकशासन आंदोलन पार्टीचे ते संस्थापक होते

न्यायमूर्ती पी

सावंत यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दःख व्यक्त केलं आहे न्याय आणि विधी क्षेत्रात मोलाचे कार्य करतानाच त्यांनी पुरोगामी महाराष्ट्राच्या वाटचालीत निर्भीड आणि परखड विचारधारा कायम राहावी यासाठी प्रयत्न केले त्यांच्या जाण्यानं या दोन्ही क्षेत्रासाठींचं मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व हरपलं आहे त्यांचं कार्य महाराष्ट्राच्या सदैव स्मरणात राहील अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी न्यायमूर्ती पी

सावंत यांना आदरांजली वाहिली आहे भारत आणि खिंड यांच्यात चेन्नई छिं सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यावर भारतानं आपली पकड कायम राखली आहे

ा ग्लंडकडून मोईन अली आणि जॅक लिश यांनी प्रत्येकी चार बळी घेतले तर ओली स्टोननं एक गडी बाद केला

आंदोलन मागे घेण्याची विनंती अशोक चव्हाण यांनी आंदोलकांना केली मराठा आरक्षणाची लढाई आता रस्त्यावरची लढाई राहिली नसून न्यायालयीन लढाई झाली आहे असं ते म्हणाले मराठा समाजाच्या अन्य मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत बैठका घेऊन पाठपुरावा करण्याचं आश्वासन चव्हाण यांनी दिलं मात्र मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत हे आंदोलन थांबवणार नाही असा निर्धार आंदोलकांनी चव्हाण यांच्याशी बोलताना व्यक्त केला बीड जिल्ह्यातल्या पूजा चव्हाण या तरुणीच्या कथित आत्महत्या प्रकरणाची नियमानुसार चौकशी केली जाईल असं गृहमंत्री अनिल देशमूख यांनी म्हटलं आहे ते आज नागपूर क्वें वार्ताहरांशी बोलत होते या प्रकरणाचा तपास करत असलेल्या पुणे पोलिसांवर कोणताही दबाव नाही याबाबत विरोधक करत असलेल्या आरोपात काहीही तथ्य नाही असं देशमुख म्हणाले चौकशी अहवाल आल्यावर सत्य समोर येईल त्यानंतरच राज्य सरकार त्याबाबतचा निर्णय घेईल असं देशमुख यांनी स्पष्ट केलं शेतकरी आंदोलनाशी संदर्भात भारतरत्न लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांनी केलेल्या ट्वीटची चौकशी करायचं वक्तव्य आपण कधीच केलं नव्हतं आपल्या म्हणण्याचा विपर्यास केला गेला असा खुलासाही देशमुख यांनी यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केला वीजबिल वसुलीसाठी सक्ती न करता शेतकऱ्यांच्या वीज जोडण्या पूर्ववत सुरु ठेवण्याची मागणी खासदार राजीव सातव यांनी ऊर्जामंत्री नितिन राऊत यांच्याकडे केली आहे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना खरिपात मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले होते त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती पैसे राहिले नाहीत काहीतरी पर्याय करून शेतकऱ्यांनी रबी हंगामातला गहू हरभरा भूईमुगाची पेरणी केली आहे या पिकांचा हंगाम आता अंतिम टप्प्यात आहे त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना पूर्ण बिल भरण्यासाठी सक्ती करू नये अशी मागणी सातव यांनी उर्जामंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे प्ण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार यदा बार्शीचे डॉ बबन यशवतराव यादव याना जाहीर झाला आहे कुलगुरु डॉ मृणालिनी फडनवीस यांनी आज ही घोषणा केली

यादव यांनी शैक्षणिक सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रात दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार दिल्याचे डॉ फडनवीस यांनी सांगितलं

येत्या सोमवारी म्हणजे

याचं औचित्य साधून विविध पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत पालघर जिल्ह्यात दहिसर हद्दीतल्या साये गावाजवळ मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर काल रात्री अज्ञात वाहनाच्या धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच मनोर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून मृत बिबट्याचं शव वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिलं वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या मते हा बिबट्या रस्ता चुकून या भागात आला असावा भंडारा जिल्ह्यात विहिरीत पडल्यानं दोन बिबट्यांचा मृत्यू झाला पौनी तालुक्यातल्या कलेवाळा गावात एका शेतविहरीत हे बिबटे मृतावस्थेत आढळले या भागात वन्य प्राण्यांचा वावर असतो अंदाज चुकल्यानं हे बिबटे विहीरीत पडले असावेत अशी शक्यता वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

परिवर्तनवादी संत सेवालाल महाराज यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा या शासकीय निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं